ही बस कश्विवापासून डोंगराळ मार्गानं किश्तवाडच्या दिश्विजात असताना सिर्गवारी यध्वघिसरुन खोल दरीत कोसळली

रिसर्च अँड अँनालिसीस विंगचमाजी अधिकारी रामक्रमार यादव यांनी ही याचिका दाखल कली होती

डिजिटले मोहिममुळेप्रिष्टाचाराला आळा बसला असून सरकारी सक्तिमधस्तिधारणा झाली आह उत्यामुळप्रिरिबांना त्याचा था लाभ मिळत आहञ्ञाणि भारत एक सशक्त राष्ट्र बनत आहा असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कळि आज डिजि ळे डियाच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त त बिोलत होत संत्रज्ञानाचा अधिकाअधिक फायदा घ्यावा आणि त सिर्वांसाठी खुलं असावं म्हणून चार वर्षापूर्वी या मोहिमद्वी सुरुवात क्ली

काल आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमात दक्षिप्रासीयांशी बोलताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पाणी प्रशाबाबत तसंच त्यावरच्या उपायांबाबत जनजागृती मोहिम सुरू करण्यासंबंधी आवाहन कलि होतं

या श्रोल फ्री क्रमांकावरुन विचारु शकतील

सुक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांसाठी वस्तू आणि सद्या कर या विषयावरचं एक पुस्तक यावछी प्रसिद्ध करण्यात यघ्तर असून जीएस अंमलबजावणीमधजिल्लखिनीय कामगिरी बजावणा या अधिका यांना प्रशस्ती पत्र दर्ष्डात यध्यिर आहही वस्तू आणि सद्यिकर भरणा आणि वसुली प्रक्रीया सु

काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत